ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते ऑनलाईन शस्त्रविक्री होत असल्याचं आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांची कर्जमुक्ती टप्याटप्यानं केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं राज्यात मोठ्या प्रमाणात द्धामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहेत त्यांनी आज सांगली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली द्धातील भेसळ थांबली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले अडचणीत असणाऱ्या वस्त्रोद्योग आणि यंत्रमागधारकांना मदत करण्यासाठी येत्या सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठप्रावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रीमंडळ उपसमितीनं आज सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यावेळी उपस्थित होते मंत्री एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विधिज्ञ यांनी बठकीत सहभाग घेतला मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनं लागला पाहिजे यासाठी राज्यसरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ नेमल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली सरकार मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तेव्हा आझाद मप्तानावर सुरु असलेलं आंदोलन मराठा समाजानं मागे घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं म्बईच्या पोलीस आय्क्तपदी परमबीर सिंह यांची निय्क्ती झाली आहे याआधी ते लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी कार्यरत होते

परमबीर सिंह संजय बर्वे यांच्या जागी पदभार स्विकारतील परमबीर सिंह यांनी ठाण्याचे आय्क्त म्हणून तसंच अतिरिक्त पोलीस महासंचालक यासह अनेक महत्वाच्या पदावर काम केलं आहे जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी गटविकास अधिका यांची दर महिन्याला तालुक्यातल्या लोकांबरोबर बठक होणार आहे ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी याबाबत सूचना केल्या आहेत जनता दरबाराच्या धर्तीवर या बठकांचं आयोजन केलं जाईल प्रत्येक श्क्रवारी होणा या या सभेत जनतेच्या तक्रारी गा हाणी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कर्नाटक सीमाभागातल्या मराठी भाषकांसाठी शिक्षणसंस्था सुरु करण्याचा प्राथमिक प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठाच्या कामगिरीचा त्यांनी आज आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते म्हाडानं गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या सदनिकांची संगणकीय सोडत उद्या म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे वांद्रे इथं म्हाडा म्ख्यालयात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल बहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या बंद किंवा आजारी गिरण्यांमधल्या गिरणी कामगारांना घरं देण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता

मुंबईतल्या कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो तीन मार्गाच्या कामावर मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं

त्यांनी आज मेट्रो तीन मार्गिकेतील पॅकेज सहा अंतर्गत सहार रोड स्थानकाची पाहणी केली यावेळी मंत्री आदित्य ठाकरे अणि अनिल परब यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

याआधी न्यूझीलंडला नमवून भारतानं उपांत्यफेरीतलं आपलं स्थान आधीच कायम केलं आहे म्ंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांच्या जागांसाठी संपूर्ण राज्यात आज मतदान झालं या निवडणुकीसाठी राज्यातील सहा महसूल विभागांतलं एकण सातशे दोन मतदान होतं अमरावती विभागातील दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून त्यासाठी वाशिम इथं मतदान झालं

यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकराचं काम आपलं सरकार केंद्रांसह बँकामध्ये सुरू आहे

पाणीटंचाई नियोजनासाठी पंचायत समिती कळमन्री आणि ग्रामीण पाणीप्रवठा उपविभाग कळमन्री यांच्या संयुक्त विदयमाने आमदार संतोष बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बछकीचे आयोजन केलं होतं त्यावेळी ही माहिती देण्यात आली जिल्ह्यातल्या रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज अहमदनगर रेल्वे निर्माण भवन इथं बछक पार पडली यावेळी खासदार डॉ सुजय विखे यांच्यासह सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक शक्वेश गुप्ता वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अहमदनगर रेल्वेच्या कामासाठी आलेल्या निधीचा ब्रा्ठकीत आढावा घेण्यात आला

अमरावतीतले आंबेडकरी चळवळीचे नेते तसंच माजी उपमहापौर गंगाराम बागडे यांचे आज द्ःखद निधन झालं उद्या सकाळी दहा वाजता त्यांची अंत्ययात्रा शेगाव इथून निघून अंत्यविधी हिंद्र स्मशानभूमी अमरावती इथं होणार आहे राष्ट्रीय कीर्तनकार तथा हरी भक्त परायण भरतब्वा रामदासी यांचं आज बीड जिल्ह्यात हृदविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता गेवराई तालुक्यातल्या रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतब्वा रामदासी यांचं देशभरात नाव होतं त्यांनी ग्जरात मध्यप्रदेश बिहार दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य केलं ध्ळे जिल्ह्यात आज शिरुड गावातलं ए टी एम

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं पोलीस प्ढील तपास करत आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भाजपा नेते गोपिचंद फडळकर यांनी केला आहे ते आज सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते सरकारनं सुधारित जाहिरात काढून नंतरच परीक्षा घ्यावी अन्यथा परीक्षा होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली

येत्या दोन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे